भारतीय उद्योग आणि वाणिज्य महासंघ फिक्कीच्या त्याण्णवाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पंतप्रधान आज बोलत होते उद्योजक तरुण शेतकरी आणि सर्व सामान्य भारतीयांना आर्थिक व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येण्याचं श्रेय जातं असं ते म्हणाले जागतिक महामारीच्या काळात आपल्या नागरीकांचं संरक्षण करण्यात भारतानं यश प्राप्त केलं असून देश अन्य काही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो हे सिद्ध केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीसह विविध विकास कामाचा श्भारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या गरवारे क्रीडा संक्लावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या चारही कामांचा शुभारंभ होईल

नागरिकांनी याठिकाणी न येता सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केल आहे

कायद्यातल्या तरतुदीनुसार सरकार या याचिकेला उत्तर देण्यास बांधील नसल्याचंही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी म्हटलं आहे

शालेय शिक्षण विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला या शाळांमधले नाईक पहारेकरी रात्रीचा पहारेकरी सफाई कामगार हमाल परिचर चौकीदार प्रयोगशाळा परिचर या पदांवरचे कर्मचारी निवृत्त झाल्यावर ही पदं संपुष्टात येतील असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे प्रत्येक शाळेत किती विद्यार्थी संख्या असल्यास किती शिपाई लागू राहतील त्यांना शहरात आणि ग्रामीण भागात किती भत्ता दिला जाईल यासंबंधीचे निर्देशही देण्यात आले आहेत ज्या शाळांमध्ये सद्यस्थितीत एकही चतुर्थ श्रेणी पद कार्यरत नाही तिथे हा आकृतीबंध लागू होणार आहे

नांदेड जिल्ह्यातल्या विविध सिंचन प्रकल्प आणि भोकर तालुक्यातल्या जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पालकमंत्री अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित होते नांदेड परभणी हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी जीवनदायी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचं पूनर्नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या या पूनर्नियोजनातून पैनगंगा नदीवर सहा उच्च पातळी बंधारे बांधण्यात येणार आहेत